हर्षवर्धन यांनी आज दिली ते सध्या तामिळनाडूच्या दौऱ्यावर असून कोविड लसीकरणासाठीच्या रंगीत तालमीचा आढावा घेतल्यानंतर वार्ताहरांना त्यांनी ही माहिती दिली तीन दिवस हे अभियान चालणार आहे

हर्षवर्धन यांनी सांगितलं

हिंगोली शहरात जिल्हा रुग्णालयात प्रियंका राठोड या महिलेस तालिमी अंतर्गत लस टोचण्याचं प्रात्यक्षिक करण्यात आलं धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात या तालमीला सुरूवात झाली यावेळी जिल्हाधिकारी संजय यादव यांच्यासह वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते नाशिक जिल्ह्यात पाच ठिकाणी ही रंगीत तालीम घेण्यात आली

गेल्या काही दिवसात या राज्यांमध्ये कोरोना विषाणू संसर्गाचं संक्रमण वाढत आहे त्याचबरोबर कोरोना विषाणूच्या नव्या स्वरूपातले रूग्ण ही आढळले आहेत ही बाब लक्षात घेऊन या सूचना करण्यात आल्या आहेत जिल्हास्तरावर या वाढत्या रूग्णसंख्येचं विश्लेषण करावं असं भूषण यांनी राज्यांना पाठवलेल्या पत्रात नमूद करण्यात आलं आहे थोडाही निष्काळजीपणा आपले सर्व प्रयत्न निष्फळ करू शकतो असंही या पत्रात सूचित करण्यात आलं आहे

साहित्य महामंडळाच्या आज औरंगाबाद इथं झालेल्या बैठकीनंतर अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी ही माहिती दिली मार्च महिन्याच्या अखेरीस होणाऱ्या या साहित्य संमेलनाच्या तारखा नाशिककरांशी चर्चा झाल्यानंतर निश्चित केल्या जातील असंही ठाले पाटील यांनी सांगितलं

या घटनेत ही बस पूर्णतः खाक झाली प्ण्याहून हिंगोलीकडे ही बस जात होती

अग्निशामक दलाच्या जवानांनी आणि पोलिसांनी आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केले

यानंतर हे दोन्ही नेते मुंबईला जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार असल्याचं राऊत यांनी वार्ताहरांशी बोलतांना सांगितलं दरम्यान शोभा मगर प्रकाश दायमा हे देखील शिवसेनेत प्रवेश करणार असून इतर अनेकांनीही शिवसेनेशी संपर्क साधला असल्याचं राऊत म्हणाले

या प्रकल्पाबरोबरचं ते चंद्रपूर जिल्ह्यातील घोडाझरी प्रकल्प कालव्यावरील राष्ट्रीय महामार्ग चौकाची पाहणी करणार आहेत

भारताकडून रविंद्र जडेजानं चार तर नवदीप सैनी आणि जसप्रीत ब्मराहनं प्रत्येकी दोन गडी बाद केले